प्रसारमाध्यमांवर पसरलेली दृष्यं सध्याच्या निवडणुकीतली नाहीत आयोगाचा निर्वाळा मतमोजणी सुरु करण्याआधी नमुना व्हीव्हीपॅट पावत्यांवरच्या मतांची शहानिशा करावी अशी विरोधी पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी एनडीएच्या बैठकीआधी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची केंद्रीय मंत्र्यासमवेत बैठक गुवाहाटी इथं सुरुअसलेल्या दुस या भारत खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द स्पर्धेत भारताच्या नऊ खेळाडूंचा विजय लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदानाच्या ईव्हीएम मशीन्स पूर्णपणे सुरक्षित असून काही प्रसार माध्यमांमधून दाखवण्यात येणारी ईव्हीएम्सची वाहतूक दर्शवण या चित्रफीती यंदाच्या निवडणूकीच्या नाहीत अस निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे काही प्रसार माध्यमांनी या मशीन्सची कथित अदलाबदली करण्यासाठी गैरप्रकारे वाहतूक होत असल्याची दृश्ये प्रसारित केली असल्याच्या तक्रारीवरुन हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे मतदानाचं सर्व टप्पे संपल्यानंतर स्ट्राँगरुममध्ये बंद करण्यात आली असून संबंधित उमेदवार आणि निरीक्षकांच्या देखत दुहेरी पद्धतीनं कुलुपबंद करण्यात आली आहेत असं आयोगानं म्हटलं आहे यासंदर्भात आयोगानं निवेदन प्रसिद्ध केलं असून हे दावे तथ्यहीन असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे सर्वच मतदारसंघांमधली ईव्हीएम मशीन्स राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर सीलबंद करून त्याचं चित्रणही केलं होतं असं स्पष्टीकरण आयोगानं निवेदनात दिलं आहे सर्वच ठिकाणी सी सी टी व्ही

तसंच अशा सर्वच ठिकाणी प्रत्येक उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला सतत लक्ष ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे तसंच ईव्हीएमसंबंधित तक्रारींच्या निवारणसाठी नियंत्रण कक्ष मतमोजणी संपेपर्यंत पूर्णवेळ कार्यरत राहणार असल्याचंही म्हटलं आहे

ही पडताळणी मतमोजणीच्या अखेरच्या फेरीनंतर होऊ नये अशी विनंतीही त्यांनी आयोगाला केला जर एखाद्या मतदानकेंद्रावर घोटाळा आढळला तर त्या संपूर्ण विधानसभा मतदार संघातल्या मतदान यंत्रातल्या आकडेवारीशी पोचपावत्यांची पडताळणी करावी अशी विरोधकांची मागणी असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी वार्ताहरांना सांगितलं काँग्रेस तेलगु देसम पार्टी डावे पक्ष बसपा तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय जनता दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपच्या नेत्यांचा या प्रतिनिधीमंडळात समावेश होता मतमोजणीपर्यंत ईव्हीएम मशीन्स पूर्णतः सुरक्षित राहतील याची काळजी निवडणूक आयोगानं घेणं गरजेचं आहे असं काँग्रेसनं म्हटलं आहे आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना काँग्रेस प्रवक्ता राजीव शुक्ला म्हणाले की काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्सची अनाधिकृतपणे वाहतूक होत असल्याचं कानावर येत आहे ईव्हीएम मशीन्सची कोणत्याही गैरप्रकारे हाताळणी होणार नाही याबद्दल आयोगानं दक्षता घेतली पाहिजे तसंच गैरप्रकार निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली पाहिजे मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांवर भाजपाने टीका केली आहे

ईव्हीएम्सच्या गैरप्रकारे हाताळणीच्या कथित वृत्ताबाबत माजी राष्ट्रपती माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे इलेक्ट्रॉनिक मतपेटयांची सुरक्षा आणि संरक्षण ही निवडणूक आयोगाचं जबाबदारी असून अशा कथित अफवांना आळा घातला गेला पाहिजे असंही ते म्हणाले लोकशाही यंत्रणेमधे अशा मूलभूत गोष्टींना आव्हान असूच शकत नाही आपला या लोकशाही यंत्रणेवर विश्वास असून आयोग पूर्णतः सक्षम आहे त्यावर संशय घेण्यास वाव नाही असंही ते पुढे म्हणाले लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतरची व्यूहरचना ठरवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांत बैठकीपूर्वी भाजपा अध्यक्ष अमीत शहा यांनी आज केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात झालेल्या या बैठकीत उपस्थितामधे राजनाथ सिंग निर्मला सीतारामन राज्यर्धन राठोड स्मृती इराणी हरसिम्रत कौर बादल आणि राम विलास पासवान यांचा समावेश होता त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांचं स्नेह भोजन आज होणार आहे त्यावेळी लोकसभा निवडणुकीनंतरच्या परिस्थितीतल्या रणनीतीविषयी चर्चा होईल् जम्मू कश्मिरच्या शोपियान जिल्ह्यातल्या यारवान इथल्या जंगल क्षेत्रात सुरक्षा दलांच्या संयुक्त गटाशी अतिरेक्यांची चकमक झाली

उभयपक्षी अद्याप कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही लोकसभा निवडणुकीचे आणि चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे अद्ययावत निकाल जनतेला देता यावेत यासाठी आकशवाणीच्या वृत्तसेवा विभागाद्वारे विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत

चेन्नई इथल्या तंत्रज्ञांच्या एका समूहानं ही याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या सुट्टीकालीन पीठासमोर सुनावणी झाली सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानंही यासंदर्भातल्या याचिकेवर यापूर्वीच निकाल दिला आहे असं पीठानं याचिका फेटाळताना स्पष्ट केलं आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचा यांनी आज नागरी हवाई वाहतूक मंत्रालयासमोर निदर्शनं केली या विमानकंपनीचं पुनरुज्जीवन आणि थकित वेतन या मागणीसाठी कर्मचा यांनी आज आंदोलन पुकारलं आर्थिक चणचण भासत असल्यानं जेट एअरवेज या विमानकपंनीची उड्डाणं गेल्या महिन्यापासून बंद आहेत भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील कर्ज देणा या बँकांच्या समुहाला जेट एअरवेज कंपनी विकत घेण्यासाठी खरेदीदार मिळवण्यात अद्याप यश आलेलं नाही या विलंबाचा निषेध करण्यासाठी जेटच्या कर्मचा यांनी अखेर आज निदर्शनं केली तसंच नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव एस

मिश्रा यांची भेट घेतली दरम्यान या कंपनीला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे मोसमी पावसाच्या तयारीसाठी सर्व राज्यसरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी संभाव्य नियोजन करुन मनुष्यबळ आर्थिक सुसज्जता आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींची तयारी पूर्ण करावी अशी सूचना केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी केली आहे

आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी राज्य आपत्ती निवारण निधी आणि केंद्रातल्या सुरक्षा दलाच्या माध्यमातून केंद्रसरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं गौबा यांनी सांगितलं नुकत्याच येऊन गेलेल्या फणी चक्रीवादळाचं भाकित हवामान विभागानं अचूक वर्तवल्यानं यात कमीतकमी जिवितहानी झाल्याचं ते म्हणाले त्याशिवाय मदतकार्यात केंद्रसरकार राज्यसरकार आणि इतर संबंधित संस्थांमधेही चांगला समन्वय होता असंही त्यांनी सांगितलं

हा दिवस देशभरात दहशतवादी विरोधी दिन म्हणूनही पाळला जातो

राजीव गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज देशभरात अभिवादन सभांसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे युपीएचे अध्यक्ष सोनिया गांधी काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राजीव गांधी यांच्या दिल्ली इथल्या समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली

त्यासाठीच्या इंधनभरतीचा चौथा टप्पा प्रगती पथावर असल्याचं इस्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितलं आहे अरुणाचल प्रदेशमध्ये तिरप जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या एका गनिमी हल्ल्यात खोन्सा पश्चिम विधानसभा मतदार संघातील आमदार तिरोंग अबोह यांच्यासह दहा जण ठार झाले हल्लेखोरांचा सुगावा अद्याप लागलेला नाही

अशी माहिती पोलीस महासंचालक एस

सिंग यांनी दिली

भारताच्या दिनेश डागर आणि मनजित पंघाल यांनी उपउपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला माहिला खेळाडूमधे कलावनी मोनिका निखत आणि मंजू राणी यांनी आपापल्या लढती जिंकत पुढची फेरी गाठली विश्वकप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होत आहे त्याआधी आज कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मुंबईत एक वार्ताहर परिषद घेतली यंदाची विश्वचषक स्पर्धा राऊंड रॉबीन पद्धतीमुळे आव्हानात्मक होणार आहे असं मत विराट कोहली यांनी व्यक् केलं मात्र दोन सामन्यांच्या मधे पुरेशी विश्रांती असल्याबद्दल त्यानं समाधान व्यक्त केलं